महाराष्ट्रकर्नाटकसीमावाद संघर्षआणिसंकल्पयापुस्तकाचंआजमुंबईतमुख्यमंत्र्यांच्याहस्तेप्रकाशनझालं त्यावेळीतेबोलतहोते सीमाभागासंबंधीचावादसध्यान्यायालयातआहे त्याचा निर्णय होईपर्यंत विवादितहाभागकेंद्रशासितप्रदेशम्हणूनजाहीरकरावा अशीमागणीत्यांनीकेली संपूर्ण महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठिशी असून कर्नाटकात गेलेला आपला प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

तोजिंकण्यासाठीआपल्यालातयारीनिशीउतरावंलागेलअसंमतराष्ट्रवादीकाँग्रेसचेअध्यक्ष शरदपवारयांनीयावेळीव्यक्तकेलं हीबाबगांभीर्यानंघेऊनत्यातमुख्यमंत्रीविशेषलक्षदेतअसल्याबद्दलत्यांनीसमाधानहीव्यक्तके लं महाराष्ट्रकर्नाटकसीमावाद संघर्षआणिसंकल्पहेपुस्तकसामान्यप्रशासनविभागाच्याअखत्यारितल्यासीमाकक्षानंप्रका शितकेलंअसून याकक्षाचेविशेषकार्यअधिकारीडॉ

उपमुख्यमंत्रीअजितपवार महसूलमंत्रीबाळासाहेबथोरात सीमाभागसमन्वयकमंत्रीछगनभ्जबळआणिएकनाथशिंदे मराठीभाषाविभागमंत्रीसुभाषदेसाईतसंचविधानपरिषदेतलेविरोधीपक्षनेतेप्रवीणदरेकरही याकार्यक्रमालाउपस्थितहोते यंदाभारताचाआर्थिकवाढीचादरसाडेअकराटक्केराहील असाअंदाज आंतरराष्ट्रीयनाणेनिधीनंव्यक्तकेलाआहे कोरोनासंकटाच्याकाळात दोनआकडीआर्थिकवाढनोंदवणारा भारतहाजगातलाएकमेवदेशठरण्याचीशक्यताहीनाणेनिधीनंवर्तवलीआहे यामुळेजगातसर्वातवेगानंविकसितहोणारीअर्थव्यवस्थाम्हणूनभारताचीओळखपुन्हानिर्मा णहोऊशकते

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

कोरोनाप्रादुर्भावाच्यापार्श्वभूमीवरऑनलाईनसुरुअसलेले यित्तापाचवीतेआठवीचेव र्गआजपासूनप्रत्यक्षसुरुझाले

आजसुरूझालेल्याशाळांनापहिल्याचदिवशीचांगलाप्रतिसादमिळालाआहे आजसकाळीमुलांचेतापमोजूनआणिसॅनिटायझरनंहातस्वच्छकरूनप्रवेशदेण्यातआला

अनेकशाळांमध्येसजावटकरूनतसेचरांगोळ्याकाढूनमुलांचेस्वागतकरण्यातआलं

त्यापूर्वीशाळेतआलेल्याविद्यार्थिनींचीशिक्षिकांनीथर्मलतपासणीकरत कोरोनाप्रतिबंधकनियमांचंकाटेकोरपालनकरण्याच्यासूचनादिल्या

यावेळीविद्यार्थ्यांनापुष्पगुच्छदेऊनत्यांचंस्वागतकरण्यातआलं

परभणीशहरातल्यासर्वशाळायामुळेगजबजूननिघाल्या सिंधुदुर्गजिल्ह्यातपाचवीतेआठवीचेवर्गआजपासूनसुरुझाले हेवर्गअसलेल्या जिल्हापरिषदेच्याप्राथिमकतसंचमाध्यमिकशाळाआजसुरुझाल्या कोव्हीडविषयकसर्वनियमांचंकाटकोरपालनकरून पालकांचंसंमतीपत्रघेऊनयाशाळासुरुझाल्या

चंद्रपूरजिल्ह्यातआजपासून येत्तापाचवीतेआठवीचेवर्गशासनाच्यानियमानुसारआ वश्यककाळजीघेऊनभरवलेगेल्याचंचित्रबघायलामिळालं आजपहिल्याचदिवशीजिल्ह्यातल्याकाहीशाळांमध्येमोठ्याप्रमाणातउपस्थितीदिसूनआ ली

योजनेच्यावर्षपूर्तीनिमित्ततसंचयायोजनेच्यायशस्वीअंमलबजावणीसाठीअन्नआणिनागरी पुरवठामंत्रीछगनभुजबळ विभागाचेसचिव अधिकारी कर्मचारी शिवभोजनयोजनेचेकेंद्रचालकयांचंमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीअभिनंदनकेलंआहे त्यांनापुढच्यावाटचालीसाठीशुभेच्छादिल्याआहेत

राज्यातल्यागरीबआणिगरजूजनतेलासवलतीच्यादरानंजेवणउपलब्धकरूनदेण्या साठीगेल्यावर्षीप्रजासत्ताकदिनाचंऔचित्यसाधूनयोजनेचाप्रारंभकेलाहोता

केंद्रीय गृहमंत्रालयानं आज कोविड संदर्भात खबरदारीच्या दृष्टीनं प्रमाणक मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत गृहमंत्रालयानुसार आंतरराज्य दळणवळण आणि शेजारील राष्ट्रांचे आवक जावक नियम शिथील केले आहेत कुठल्याही विशेष परवानगी मंजूरी किंवा ई परमिटची आवश्यकता राहणार नाही

तसंच प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलमधे आरोग्य सेतू अॅप असणं गरजेचं आहे

यापूर्वी जलतरणासाठी फक्त क्रीडापटूंना परवानगी देण्यात आली होती

चलन बाजारात आज रुपया तीन पैशांनी वधारला

मात्रनातेवाईकांनाभेटायच्याआधीचपाकिस्तानीपोलिसांनीतिलातुरूंगातडांबलं

राज्यातकालदिवसभरातहवामानसर्वत्रकोरडंहोतं मध्यमहाराष्ट्राच्यातुरळकभागातकिमानतापमानातसरासरीच्यातुलनेतकिंचितवाढझाली